पाकिस्तानच्या अटकेतील भारतीय नौदल अधिकारी क्लभूषण जाधव यांची आज भारतीय दतावासातील वरिष्ठ राजदत भेट घेत आहेत आंतरराष्टीय न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार दतावासाची मदत देण्यास पाकिस्ताननं होकार दिला होता त्यानुसार ही भेट होत असल्याचं व्त्त पीटीआयनं दिलं आहे नक्की कोणते अधिकारी भेट घेत आहेत याचा तपशील स्पष्ट व्हायचा आहे पाकिस्ताननं काल या संदर्भातील प्रस्ताव दिला होता आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलेले आदेश लक्षात घेऊन ही भेट मुक्त अर्थपूर्ण आणि परिणामकारक व्हावी यासाठी पाकिस्तान चांगलं वातावरण ठेवेल अशी आशा भारतानं व्यक्त केली आहे

अवमान याचिकेवर विचार केला जाईल असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या पीठानं राजीव धवन यांच्या वतीनं बाजू मांडत असलेले ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपिल सिब्बल यांना आज सांगितलं मुख्य याचिकाकर्ते एम

आज द्पारी पावणे एक ते पावणे दोन दरम्यान नियोजित असल्याची माहिती इस्त्रोनं दिली आहे ऑर्बिटरपासून वेगळा झाल्यानंतर लँडर विक्रिम चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणं सुरुच ठेवत चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास सुरु ठेवेल चांद्रयान दोनचा चंद्राभोवतीचा आवर्ती मार्ग सुकर करण्यासाठी चांद्रयान दोनला चंद्राच्या कक्षेत अधिक जवळ पोहोचवण्याची पाचवी आणि अखेरची प्रक्रीया इस्त्रोनं काल संध्याकाळी यशस्वीपणे पार पाडली होती

यासह एकाच दिवशी प्राप्तीकर विवरणपत्राची इ फायलिंग करण्याचाही विक्रम यावेळी प्रस्थापित झाला असून एकतीस ऑगस्ट या दिवशी सुमारे पन्नास लाख लोकांनी त्यांची विवरणपत्रं ऑनलाईन दाखल केल्याचंही विभागानं सांगितलं आहे

महाराष्ट्रसह देश परदेशात उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला आज गणपती बाप्पाच्या आगमनासह प्रारंभ होत आहे बाप्पाच्या आगमनाची आत्रता त्याच्या स्वागताची लगबग आणि त्याच्या सेवेचा आंनद लहानथोंरामधे ओसाडून वाहत आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियाना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

नर्मदा धरणामुळं विस्थापित झालेल्या लोकांच्या मागण्यांसाठी त्या गेल्या नऊ दिवसांपासून मध्यप्रदेशातल्या बडवानी जिल्ह्यात उपोषणाला बसलेल्या आहेत

दुधाच्या खरेदी दरातही महानंदनं प्रतिलीटर एक रुपयानं वाढ केली आहे

नांदेड शहरात मात्र आज पावसानं विश्रांती घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे परभणी जिल्ह्यातही काल संध्याकाळनंतर चांगला पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

कंपनीचा अध्यक्ष सुधीर मोहिते हा अद्याप फरारी आहे